ते काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते राज्य विधानसभेच्या निवडण्का शिवसेना भाजप युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशा लढल्या गेल्या त्यांनी त्यांचा मार्ग निवडावा आम्ही आमचा राजकीय निर्णय घेऊ असं पवार यांनी म्हटल्याचं पीटीआयचं वृत्त आहे दरम्यान पवार यांनी काल दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली बैठकीनंत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी राज्यातल्या राजकीय परिस्थितीची सोनिया गांधी यांना माहिती दिली असून सरकार स्थापनेबाबत मात्र आमच्यात चर्चा झाली नाही असं सांगितलं आघाडीतल्या इतर पक्षांना नाराज न करता त्यांची मतही विचारात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असं पवार म्हणाले या बैठकीत येत्या एक दोन दिवसात पुढील निर्णय घेण्याचं निश्चित झालं असल्याची माहिती काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ड्विटरवरुन दिली आहे पवार आणि गांधी यांच्यात अपेक्षित चर्चा न झाल्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता होती त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी काल पवार यांची भेट घेतली या बैठकीत राजकीय नव्हे तर ओला द्ष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली असं बैठकीनंतर त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं सोनिया गांधी आणि शरद पवार हे मोठे नेते असून त्यांच्यात काय चर्चा झाली हे मी त्यांना विचारु शकत नाही असही राऊत म्हणाले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नवाब मलिक तर काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे नेते आज दिल्लीला जाऊन सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा करणार आहेत विधानसभा निवडण्कीनंतर एकही पक्ष सरकार स्थापन करू न शकल्यामुळे राज्यात गेल्या आठवडाभरापासून राष्ट्रपती राजवट लागू आहे

ते काल दिछीत वार्ताहरांशी बोलत होते भाजपला तीन वर्ष तर शिवसेनेला दोन वर्ष मुख्यमंत्रीपद द्यावं अशी आपली सूचना असून त्याबाबत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याशी चर्चा झाल्याचं आठवले यांनी सांगितलं

कामकाजाला प्रारंभ करण्यापूर्वी संसदेच्या दोन्ही सदनातल्या दिवंगत विद्यमान तसंच माजी सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली राज्यसभेत सभापती व्यंकय्या नायडू यांनी सदनातले दिवंगत सदस्य अरुण जेटली जगन्नाथ मिश्रा राम जेठमलानी गुरुदास दासगुप्ता यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली प्रस्ताव मांडला सदनानं या सर्वांना दोन मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव भारतीय रिपब्लीनकन पक्षाचे राज्यमंत्री रामदास आठवले शिवसेनेचे संजय राऊत यांच्यासह अनेक मान्यवर सदस्यांनी दिवंगत खासदारांच्या आठवणीला तसंच त्यांच्या कार्याला उजाळा दिला

लोकसभेत साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह इतर नवनिर्वाचित खासदारांना काल पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली त्यानंतर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनाच्या माजी सदस्य सुषमा स्वराज यांच्यासह इतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला सर्व सदस्यांनी दिवंगत खासदारांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली नॅशनल कौन्फ्रेन्सचे नेते फारुख अब्दूल्ला यांच्यावरील कथित प्रतिबंधावरून विरोधी पक्षांच्या खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली या गदारोळातच अध्यक्षांनी सदनाचं प्रश्नोत्तराच्या तासाचं कामकाज सुरू ठेवलं

ते काल लोकसभेत बोलत होते

शिवसेना खासदारांनी काल सकाळी संसद परिसरात या मागणीसाठी निदर्शनं केली खासदार संजय राऊत अरविंद सावंत यांच्यासह शिवसेनेचे सर्वच खासदार हाती फलक घेऊन निदर्शनात सहभागी झाले होते

राष्ट्रपती भवनात काल सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे

पेडणेकर यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला भारतीय जनता पक्षानं महापौर पदाची निवडणूक लढवणार नसल्याचं पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे जाहीर केलं दोन हजार बावीस साली होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढवेल असंही त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे परभणीत महापौर पदासाठी काल काँग्रेसकडून अनिता सोनकांबळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून वर्षा खिल्लारे आणि गवळणबाई रोडे भाजपच्या मंगला मुद्रलकर यांनी तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे भगवान वाघमारे आणि मेहबूब खान राष्ट्रवादी काँग्रेसचे मेहबूब अली पाशा अली खान आणि भाजपचे मुकुंद खिल्लारे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले लातूर इथं महापौर उपमहापौर पदासाठी काल एकही अर्ज दाखल झाली नाही

रामप्रसाद लखोटिया यांना यंदाचा गोविंदभाई श्रॉफ स्मूती प्रस्कार जाहीर झाला आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा सामाजिक आर्थिक आणि राष्ट्रीय एकात्मता संस्थेचे सचिव डॉ शरद अदवंत यांनी काल औरंगाबाद इथं या पुरस्काराची घोषणा केली कृष्ठरोग निर्मुलन कुटुंब नियोजन अंधत्व रक्तदान अशा विविध क्षेत्रात डॉ लखोटिया यांनी उल्लेखनीय काम केलं आहे

परभणी जिल्ह्यात सेलू इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीनं काल कापसाचे लिलाव सुरू करण्यात आले कापसाला जास्तीत जास्त चार हजार नऊशे पाच रुपये भाव देण्यात आला सध्या कापूस ओला आणि कवडीयुक्त येत आहे त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कापूस वाळवून आणावा असं आवाहन बाजार समितीचे सभापती रविंद्र डासाळकर यांनी केलं आहे

या आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती परभणी शहरातल्या वसमत रस्त्यावर नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीचं निवेदन महानगरपालिका प्रशासनाला वारंवार देऊनही त्यांनी दखल न घेतल्यामुळे माजी खासदार सुरेश जाधव यांनी काल महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केलं याची तत्काळ दखल घेत आमदार सुरेश वरपूडकर यांनी प्रशासनाला या समस्या सोडवण्याच्या सूचना केल्या

संघटनेचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली गेल्या अडीच वर्षांपासून खासगी अनुदानित शाळांमधे शिक्षक भरती झाली नसून रिक्त पदांवर लवकरात लवकर भरती करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली

वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष संपर्क साधूनही दखल घेतली जात नसल्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे